अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अभिनंदन वग्यानी यांनी काल मुंबई उच्च न्यायालयात दिली औरंगाबादचे मराठा समाजाचे कार्यकर्ते विनोद पाटील यांच्यासह इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरकारच्यावतीनं ही माहिती देण्यात आली विधीमंडळात आ अहवाल मांडल्यानंतर त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असं वग्यानी यांनी न्यायालयाला सांगितलं

पालघर जिल्ह्यातल्या पालघर तालुका वसई तालुक्यातला उर्वरित भाग आणि रायगड जिल्ह्यातला अलिबाग पेण पनवेल आणि खालापूर तालुक्यांचा उर्वरित भाग प्राधिकरणात समाविष्ट करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली ब्रहन्मुंबई आणि परिसराचा सुयोग्य आणि नियोजित पद्धतीनं विकास व्हावा यासाठी हा परीसर प्राधिकरणात समाविष्ट करण्यात आला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं

अण्ऊर्जा प्रकल्पांना आवश्यक विविध उपकरणं आणि सामग्रीचा प्रवठा करणाऱ्या जगप्रसिद्ध होलटेक इंटरनॅशनल या कंपनीनं राज्यात अणुऊर्जा प्रकल्पांसाठी लागणारी उच्च दर्जाची सामग्री उत्पादित करणारा प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली

मॅगेसेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंह हे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत

लोकसंघर्ष मोर्चा या संघटनेच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा आज विधानभवनावर पोहोचण्याची शक्यता आहे

वि देशपांडे यांना समर्थ अभ्यासक डॉ राम साठे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला साठे यांनी यावेळी केलेल्या भाषणात ना

देशपांडे यांनी उत्तम ग्रंथालयाची निर्मिती करत मराठवाडा सुसंस्कृत घडवण्याचं कार्य केलं असे गौरवोद्गार काढले देशपांडे यांच्या आयुष्यावर लिखीत संस्कृती उपासक आणि संवर्धक या गौरव प्रंथाचं संतसाहित्याचे अभ्यासक डॉ रामचंद्र देखणे यांच्या हस्ते प्रकाशन झालं हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतला कालचा पहिला सामना ऑस्ट्रेलियानं चार धावांनी जिंकला भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम ऑस्ट्रेलियाला फलंदाजीला पाचारण केलं

मालिकेतला दुसरा सामना उद्या मेलबर्न इथं होणार आहे

नाशिक जिल्ह्यात येवला मनमाड मार्गावर भीषण अपघात होऊन एकाच कुटुंबातल्या सहा जणांचा मृत्यू झाला कार आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला काल पहाटे अंकाई बारी जवळ ही दुर्घटना घडली मृत्युमुखी पडलेले सर्व जण अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथले रहिवासी होते कर्नाटकात विजापूर जिल्ह्यात झालेल्या अन्य एका रस्ता अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये लातूर इथल्या तिघांचा तर नांदेड इथल्या एकाचा समावेश आहे प्रण्याहून विजाप्ररकडे जाणाऱ्या जीपला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला लातूर तालुक्यात चिकलठाणा भातखेडा मार्गावर मांजरा नदीवरच्या मोठ्या प्लाचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी शासनानं सुधारीत अंदाजपत्रकाव्दारे पाच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे

लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी जिल्ह्यातल्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यामध्ये जिल्हा रुग्णालय जिल्हा न्यायालयाचं विस्तारीकरण तसंच औद्योगिक वसाहतीचं तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याचं विस्तारीकरण या प्रमुख मागण्या आहेत

यादरम्यान विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांसाठी विविध सोयी सुविधा प्रविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक समितीनं दिली आहे